अॅसीड हल्ला प्रकरणात दंडाची तरतूद असून ती रक्कम पीडितेला वैद्यकीय उपचार तसंच प्रास्टिक सर्जरीसाठी देण्याचं या विधेयकात प्रस्तावित आहे मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारांसाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा तसंच त्यामध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत घेतला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमुद्धी योजना राबवण्याचा निर्णयही काल घेण्यात आला

त्या काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या लहान मुलांना शारीरिक अंतर राखणं तसंच आरोग्य विषयक सूचनांचं पालन करणं सहज शक्य नाही स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच याबाबत विचार करता येईल असं गायकवाड यांनी सांगितलं दरम्यान प्राथमिक माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पवित्र पोर्टलद्वारे सहा हजार पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं कोरोना लसीकरणासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक झाली राज्यात कोविड लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे

आरोग्य कर्मचाऱ्यांचंही लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे दुसऱ्या गटात राज्य आणि केंद्रीय पोलीस सशस्त्र कृती दल गृहरक्षक दल नागरी सुरक्षा संस्थामधल्या कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

राज्यात लसीच्या साठवण्कीसाठी प्रेशा संख्येत शीतगृहं उपलब्ध आहेत

निवडणूक मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहीमेची अंमलबजावणी केली जाणार आहे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन आमदार अंबादास दानवे यांनी केलं आहे

काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर द्रसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली पीएम वाणी असं या योजनेचं नाव असेल

दरम्यान कालच्या या सुनावणीनंतर राज्य सरकारनं या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी असं खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे या प्रकरणातले एक याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने सुपर न्युमरी पद्धतीचा वापर करावा शिक्षण तसंच नोकऱ्यांसाठी नव्या जागा निर्माण करण्याची मागणी केली आहे सरकारने टाळेबंदीपूर्वीच या विषयावर गांभीर्यानं प्रयत्न करायला हवे होते असंही पाटील यांनी नमूद केलं मराठा आरक्षण सुनावणीत महाविकास आघाडी सरकार गंभीर नसल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे काल झालेल्या सुनावणीत सरकारची कोणतीही तयारी दिसून आली नाही वकिलांना आवश्यक कायदेशीर माहिती न प्रवणं तसंच ज्येष्ठ मंत्र्यांनी गैरहजर राहणं असे प्रकार कालही दिसून आले असं सांगत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कचखाऊ धोरणाचा निषेध नोदवला

या आंदोलनामूळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती

त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ तसंच रोकड जप्त करण्यात आली आहे रिगल याला न्यायालयानं दोन दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली आहे एनसीबीने या प्रकरणात केलेली ही विसावी अटक आहे आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सावरा यांचं काल मुंबईत निधन झालं

ते पालघर जिल्ह्यातून सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले होते त्यांच्या पार्थिव देहावर आज पालघर जिल्ह्यात वाडा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत

लातूर जिल्ह्यात काल तीन तर जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात दोन कोविडग्रस्तांच्या मृत्यूंची नोंद झाली

खैरे यांनी काल याबाबत माहिती दिली आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे आपली प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचं खैरे यांनी सांगितलं

डिसले हे नुकतेच मुंबईत राज्यपाल तसंच अनेक मान्यवरांना भेटून बार्शीत परतले आहेत काल त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली त्यातून ते कोविडग्रस्त झाल्याचं निष्पन्न झालं आहे

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर प्रधानमंत्री स्रक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत गरोदर मातांना गावातल्या आशा आरोग्य स्वयंसेविकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भधारणा नोंदणी रक्त लघवी तपासणी रक्तातलं हिमोग्लोबीन तसंच रक्तदाब यांचं नियमित निदान करून नियमित औषध उपचार घेण्याचा सल्ला दिला गेला लॉकडाऊन काळातही कोरोना विषयक काळजी घेऊन रूग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका रुग्णालयात प्रस्ती माता आणि बाळांचं लसीकरण या सेवा दिल्या गेल्या गरोदर मातांनी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेचे आभार मानले आहेत

पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून पर्यटकांना ऐन वेळेवर तिकिट काढता येणार नाही पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकिटं घेता येणार आहेत या सर्व पर्यटनस्थळी दर दिवशी सकाळच्या सत्रात एक हजार आणि द्पारच्या सत्रात एका हजार अशा एकूण दोन हजार पर्यटकांना दररोज मर्यादित प्रवेश दिला जाईल पर्यटनस्थळी पर्यटकांनी संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे

उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

या योजनेचा संपूर्ण निधी राज्य सरकार देणार असून पाणीप्रवठा खाजगी कंत्राटी कंपन्यांना देणार नसल्याचं देसाई यांनी स्पष्ट केलं कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केलं आहे

आलमला इथं शेतातल्या विहिरीमध्ये दोर लावून मोटार पाण्यात सोडत असताना तोल जाऊन एक भाऊ विहिरीत पडला त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात द्सऱ्या भावाचाही बुडून मृत्यू झाला

नाव्हा शिवारात काल दुपारी ही दुर्घटना झाली

काल सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला

प्रामाणिक हे मराठवाडा साहित्य परिषदेचे सभासद होते त्यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले परभणी जिल्ह्यात महाबीजचे कर्मचारी कालपासून बेमुदत संपावर गेले आहेत सातवा वेतन आयोग पाच दिवसांचा आठवडा यांसह इतर मागण्यांसाठी महाबीज कर्मचारी महासंघानं परभणी इथं विभागीय कार्यालयासमोर निदर्शनं केली

या कार्यशाळेत नाबार्ड स्मार्ट प्रकल्प एक जिल्हा एक उत्पादन अन्न प्रक्रिया योजना बँक कर्ज मंजूरीसाठी लागणारी कागदपत्रं आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आलं

वाळू वाहतूक करणारे वाळ्चे ट्रॅक्टर सोडवण्यासाठी सांगळे यानं लाच मागितली होती सांगळेसह तलाठी शेजाळ कोतवाल बिडवे या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे